महायुतीला स्पष्ट जनादेश असून कोणत्याही क्षणी सरकारस्थापनेची बातमी येऊ शकते असं भाजपाचे ज्येष्ठ नेते सूधीर मूनगंटीवार यांनी म्हटलं आहे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 भाजपाच्या गाभा समितीची आज मुंबईत बैठक झाली त्यानंतर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली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

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी उद्या सर्व नवनिर्वाचित आमदांराची बैठक बोलावली आहे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 ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते मोठा पक्ष म्हणून भाजपानं राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा जरुर दावा करावा अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली दरम्यान काँप्रेस नेते हुसैन दलवाई यांनी आज मुंबईत संजय राऊत यांची भेट घेतली दरम्यान राज्यात जनादेशाचा आदर करत भाजपा आणि शिवसेनेनं लवकरात लवकर सरकार स्थापन करावं असं मत राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते सरकार स्थापनेत आपली कसलीही भूमिका नाही जनतेचा कौल भाजपा शिवसेना युतीच्या बाजूनं आहे काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसनं विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावावी असा जनादेश आहे असं ते म्हणाले राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँप्रेस प्रयत्नशील असून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटटीवर यांच्या निवासस्थानी काँप्रेसपक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची बक्रि सुरु आहे या बक्रिकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण नितीन राऊत हुसेन दलवाई अमित देशमुख विश्वजीत कदम उपस्थित आहेत राज्यातल्या शेतक यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे त्यांना तातडीनं मदत दिली पाहिजे अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतक यांना कर्जपुरवठा केला पाहिजे पीक विम्याबाबत विमा कंपन्यांनी जबाबदारी झटकू नये असं शरद पवार यांनी म्हटलं आहे विमाकंपन्या योग्य प्रकारे कार्यवाही करत नसल्याचं आपल्याला आढळून आल्याचं ते म्हणाले सरकारनं विमा कंपन्यांबरोबर बैठक घेऊन शेतक यांना मदत करण्याच्या सूचना त्यांना द्याव्यात अशी मागणी पवार यांनी केली राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम प्रशासनानकडून सुरु आहे

जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड तालुक्यातील हिंगणे चिंचखेड सिम रेवती येवती जामठी परिसरात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेत पीकाची पाहणी खासदार रक्षा खडसे यांनी केली ओला दुष्काळ जाहीर करत धान उत्पादकांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तहसील कार्यालयासमोर काँग्रसेनं ठिय्या आंदोलन केलं काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अनेक काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी शिवसेनेन आज पृण्यात एका विमा कंपनीवर मोर्चा काढला

राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतक यांना तातडीनं मदत दिली जाईल असं आश्वासनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं दृष्काळ निवारणाच्या निकषांवरचं शेतक यांना मदत दिली जाणार असून मदतीचा पहिला हप्ता लवकरच रोख रक्कमेच्या स्वरुपात दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या नुकसानीसंदर्भात आजचं सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली

नुकसान झालेलं पीक तातडीनं काढलं पाहिजे जमीन कोरडी झाल्याशिवाय रब्बी पीक घेता येणार नाही या बाबी शिवसेनेच्या मंत्र्यांनी निदर्शनाला आणून दिल्या असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी सांगितलं

असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं

पर्जन्यमापनाची नोंद घेणा या विभागानं ही माहिती दिल्याचं आमच्या वार्ताहरांन कळवलं आहे या विक्रमी पावसाचा फटका आंबोलीतल्या हॉटेल व्यावसायिक शेतकरी आणि वर्षा पर्यटनाला सुद्धा बसला दिल्लीत पोलीस आणि वकील यांच्यातील संघर्षात्मक घटनेचा आज राज्यातही काही ठिकाणी निषेध करण्यात आला धळ्यात जिल्हा वकील संघानं जिल्हा न्यायालयाच्या आवारात निषेध सभा घेतली वकील सरंक्षण कायदा लागु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली नंदूरबारमध्ये वकील संघानं न्यायालयाबाहेर निदर्शनं केली

नाशिक वकील संघानंही लाल फिती बांधून घटनेचा निषेध केला दिल्लीत दोन नोव्हेंबरला वाहनतळाच्या वादातून पोलीस आणि वकील यांच्यात संघर्ष झाला त्याचं पर्यवसान पोलिसांच्या गोळीबारात झालं त्यात एक वकील जखमी झालं

प्रामुख्यानं बँकांचे समभाग आज तेजीत राहिले सोलापूर शहरात हेल्मेट सक्ती चालू असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत नागरिकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत असल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेस वतीनं हेल्मेट सक्ती विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयसमोर निदर्शन करण्यात आलं रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून कडक उन पडलेलं आहे महा चक्रीवादळाचा आजपासून शुक्रवारपर्यंत असलेला धोका लक्षात घेऊन मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये तसंच नागरिकांनी देखील समुद्रावर जाऊ नये असा आरा जिल्हाधिकारी कार्यालयानं दिला होता पालघर जिल्ह्यातही आज कडक ऊन होत तसंच समुद्रही शांत होता महा चक्री वादळाचा धोका टळला असल्याचं पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी सांगितलं येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात त्रळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता प्णे वेधशाळेनं वर्तवली आहे आज आणि उद्या कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा िगारा वेधशाळेनं दिला आहे राज्याच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज असून उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर मच्छिमारांनी जाऊ नये असं वेधशाळेनं म्हटलं आहे